या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी सुचवलेल्या सर्व सुधारणा फेटाळण्यात आल्या भारतानं गेल्या साडेचार वर्षात कृषी द्ग्धोत्पादन लोह आणि हवाई क्षेत्रांसह सर्वच क्षेत्रात प्रगती केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देतांना सांगितलं आपलं सरकार प्रामाणिक आणि पारदर्शकतेबरोबरच गरीबांप्रती संवेदनशील म्हणून ओळखलं जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले गॅस जोडणी सर्वांसाठी घरं बँकेत गरीबांची खाती उघडणं तसंच सर्व गावांत वीज नेण्याचा विशेष उल्लेखही त्यांनी आपल्या उत्तरात केला वैधानिक संस्था नष्ट करण्याच्या काँग्रेसच्या आरोपाचं पंतप्रधानांनी जोरदार खंडन करत काँग्रेसनं आणीबाणी लादली लोकशाही पद्धतीनं निवडलेली राज्य सरकारं अनेकवेळा बरखास्त केल्याचा आरोप त्यांनी केला

राजस्थान आणि छत्तीसगडमधली काही खेडी अद्याप विद्युतीकरणापासून वंचित आहेत येत्या मार्चअखेर तिथंही वीज पोहोचल अशी माहिती आर के सिंह यांनी दिली भारतमाला योजनेअंतर्गत नव्यानं उभारल्या जात असलेल्या दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन केलं जाणार असून अडीच वर्षांत हा रस्ता तयार होणं अपेक्षित आहे केंद्रीय परिवहन मंत्री नीतिन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली या नव्या महामार्गामुळे दिल्ली मुंबई अंतर बारा तासात कापता येईल एकशे वीस मीटर रुंदीच्या या रस्त्यामुळे राजस्थान ग्जरात आणि महाराष्ट्रातल्या मागास भागाचा विकास होणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला

बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे त्यामुळे रेपो दर सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के तर रिव्हर्स रेपो दर सहा टक्के झाला आहे या दरकपातीमुळे ग्रहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत

संगणकीय परीक्षेच्या आधारे होणाऱ्या या पदभरतीत सुमारे पंचावन्न हजार कॉन्स्टेबल तर लिपिक वैद्यकीय अधिकारी तसंच अभियंत्यांच्या वीस हजारांपेक्षा अधिक जागांसाठी उमेदवार निवडले जातील

मुंबईत काल ग्र्ामीण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली यामध्ये भक्त निवास भक्तांसाठीच्या सूविधा घनकचरा व्यवस्थापन पाणी प्रवठा आदींचा समावेश आहे अमरावती जिल्ह्यातल्या श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या आमला तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सहा कोटी एकोणऐंशी लाख नागरवाडीच्या विकासासाठी अठरा कोटी रुपये तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे देवस्थानाच्या विकासासाठी दहा कोटी रुपयांच्या आराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली

या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात सात हजार दोनशे कोटी रुपये जमा होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी आणि जलद अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची निवड करुन त्यांची संपूर्ण माहिती राज्य सरकारांनी संकलित करावी असं सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

रणजित पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत

नीतिमत्ता सामाजिक स्वीकृती राजकीय कल लैंगिकता यांच्या आधारे किंवा इतर कोणत्याही कारणाच्या आधारे समाजातल्या सदस्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या व्यक्ति अथवा समूहाविरुद्ध सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गतच्या तरत्दीनुसार तक्रार दाखल करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना द्यावेत असं पाटील यांनी यावेळी सूचित केलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या सभेत बोलताना राज्यात दष्काळ पडला आहे प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही आणि मुख्यमंत्री मात्र क्रिकेट खेळण्यात मग्न आहेत आणि जोरदार भाषण देत असल्याची टीका केली पेट्रोल डिझेलच्या भाववाढीला आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरवाढीची खोटी कारणे सांगितली जातात प्रत्यक्षात मात्र कर वसुलीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचं काम सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला अच्छे दिनांचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या या सरकारनं जनतेवर अत्यंत दयनीय दिन आणले असल्याचं चव्हाण म्हणाले औरंगाबाद शहरात सिडको भागातल्या राजीव गांधी क्रीडा संकुलावरही काँग्रेसची सभा झाली खासदार अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दल सत्तार आमदार सुभाष झांबड शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी सभेला संबोधित केलं

सोलापूर विद्यापीठाला प्ण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात यावं शेळी मेंढी विकास महामंडळासाठी दोनशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी यासह अन्य मागण्याचं निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आलं

नागपूरच्या जामठा मैदानावर काल झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं सौराष्ट संघाचा अट्ट्याहत्तर धावांनी पराभव केला पहिल्या डावातल्या पाच धावांच्या आघाडीसह दसऱ्या डावात विदर्भानं दोनशे धावा करत सौराष्ट समोर विजयासाठी दोनशे सहा धावांचं आव्हान ठेवलं होतं हे आव्हान पेलू न शकलेला सौराष्ट्रचा दुसरा डाव एकशे सत्तावीस धावांमध्ये संपुष्टात आला विदर्भ संघानं रणजी करंडक सलग दुसऱ्यांदा पटकावला आहे

महिला संघाचा सामना सकाळी साडेआठ वाजता तर पुरुषांचा सामना सकाळी साडेअकरा वाजता सुरु होईल मालिकेतला पहिला सामना जिंकून न्यूझीलंडचे दोन्ही संघ एक शून्यनं आघाडीवर आहेत

अट्ठेचाळीस किलो वजन गटात चानूनं एकशे ब्याण्णव किलो वजन उचललं या स्पर्धेतले गुण दोन हजार वीस मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महत्त्वाचे आहेत